गोवारी समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

राज्यातील घाटांमध्ये वाढते अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना करण्यात येणार

रामनाथ कोविंद आज देशाला संबोधित करतील या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सायंकाळी सात वाजता प्रसारित करण्यात येईल रात्री आठ वाजता या भाषणाचं प्रादेशिक भाषेत पुनःप्रसारण करण्यात येईल उद्या सकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या म्रख्य सोहळ्यात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल यावेळी ते राष्ट्राला उद्देशून संबोधित करतील दरम्यान प्रसारभारतीनं गुगल आणि युट्यूबसोबत मुख्य सोहळ्याच्या थेट प्रसारणासाठी करार केला आहे

नागपूर इथं स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा कस्तूरचंद पार्क मैदानावर होणार असून पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल राष्ट्रीय सुरक्षा ही सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते लोकशाहीत नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या आकांक्षांना सर्वात जास्त महत्त्व असून त्यांची पूर्तता करणं हा मुख्य हेतू असायला हवा असं सरकारचं मत असल्याचं त्यांनी म्हटलं आपलं सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत असून भ्रष्टाचार थांबून सार्वजनिक संपत्ती विकासाच्या कामांसाठी खर्च होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आपल्याला हा देश आणि समाज नीट समजला आहे का हा विचार विरोधकांना करावाच लागेल असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं मुलांना जबाबदार नार्गारक बनवायला हवं असं उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे

त्यामुळं त्यांना आपलो आई मातृभूमी आर्ाण मातृभाषेबद्दल र्शिकवण्यात यावं असं ते म्हणाले उद्योन्म्ख स्टाटअप्सना त्यांच्या उद्योर्गावषयक कल्पना परोक्षकांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं नीती आयोगानं पीच टू मूव्ह हो मोर्बालटो पीच स्पधा सुरू केलो आहे र्गातशीलतेच्या विविध क्षेत्रात काम करणारे स्टाटअप्स गुंतवणूक वार्ढावण्यासाठी उद्योजक आर्गाण व्हचर भांडवलदारांसमोर आपल्या कल्पना मांडू शकतील

रोजगार र्नामती आर्मण देशाच्या र्वकासाला चालना देण्यासाठी या स्टाटअप्सबरोबर एकत्रितपणे काम करणं हा स्पधचा उद्देश असल्याचं निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव क्मार यांनी म्हटलं आहे

जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आय्रष्यमान भारतची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्री वी

सिंग यांनी काल दुबई इथं भारतीय समुदायाशी संवाद साधताना दिली या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गातल्या सुमारे पन्नास कोटी लोकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं तसंच प्रत्येक परिवाराला दरवर्षी पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा देणाऱ असल्याचं त्यांनी सांगितलं या योजनेच्या लाभार्थ्यांना देशभरातल्या क्रठल्याही रूग्णालयात कॅशलेस सुविधा मिळेल असंही श्री सिंग यांनी यावेळी सांगितलं देशात राहण्यायोग्य आणि जगण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये महाराष्ट्रानं बाजी मारली असून पहिल्या दहा क्रमांकांमध्ये अव्वल स्थानासह राज्यातील सर्वाधिक चार शहरांचा समावेश आहे या यादीमध्ये पुण्यानं अव्वल क्रमांक तर नवी मुंबई आणि मुंबईनं अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे देशाच्या या यादीत पहिल्या तिन्ही क्रमांकावर महाराष्ट्रानं मोहोर उमटवली आहे केंद्रीय ग्रहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्री श्री हरदीप सिंग प्ररी यांनी नवी दिल्ली इथं देशातील जीवन स्रुलभ निर्देशांकांमध्ये असणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली त्यात देशातील पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील तब्बल चार शहरांचा समावेश झाला आहे प्रणे नवी मुंबई आणि मुंबईनंतर या यादीत ठाणे शहरांन सहावा क्रमांक मिळवला आहे यासह अव्य शहरांमध्ये तिरूपती चंदीगड रायपूर इंदौर विजयवाडा आणि भोपाळ आहेत

त्यातील पहिल्या दहामध्ये सर्वाधिक चार शहरांचा समावेश असणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे देशातील उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात महाराष्ट्रातील शहरांनी बजावलेल्या चमकदार कामगिरीबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या शहरांमधील नागरिकांसह संबंधित संस्था यंत्रणांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे

महाराष्ट्रातील चौघांना उल्लेखनीय सेवेसाठो सुधारक सेवा पदकं जाहोर झालो आहेत यामध्ये नागपूर मध्यवर्ता कारागृहाचे र्शिपाई श्री संजय राजारामजी तलवारे यांचा समावेश आहे गोवारी समाज हा आर्ादवासी असून त्यांना अनुर्सूर्गाचत जमाती प्रवगात सर्मावष्ट करण्यात यावं असा ऐतिहाासक ानकाल आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे यामुळं अनेक वषापासून गोवारी समाजाची असलेली मागणी पूण होणार आहे अनेक वषापासून आर्ादवासी प्रवगात सर्मावष्ट करण्याच्या मागणीसाठी प्रयत्न करणाऱ्या गोवारी समाजाच्या प्रयत्नाला यश आलं असून गोवारी समाज आर्ादवासी असल्याच्या मागणीवर न्यायालयानं र्शिक्कामोतब केलं आहे

राज्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच

अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी आज भेट घेतली

जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं दहा ऑगस्ट रोजी या संदर्भातील आदेश तथा स्रचना जारी करून तांत्रिकदृष्ट्याही त्यावर शिक्कामोर्तब केलं

त्याम्रळं नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती आणि पणन प्रक्रिया सहकारी संस्था प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळात असण्याची तरतूद रद्द झाली होती राज्यातील घाटांमधील वाढते अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आंबेनळी घाटात व्रुकत्याच झालेल्या गंभीर अपघाताबाबत परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांनी यावेळी काळजी व्यक्त केली समितीमध्ये संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी रस्ता संरक्षणासंदर्भातील तज्ञ आर्दीचा समावेश करण्यात यावा आणि समितीनं सहा महिन्यात सरकारला अहवाल सादर करावा अशा स्रचना यावेळी श्री रावते यांनी दिल्या श्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं ही बैठक झाली नागपूर ते मुंबई दरम्यान प्रस्तावित समुद्धी महामार्गावर करावयाच्या रस्ते स्ररक्षाविषयक उपाययोजनांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं समुद्धी महामार्गासाठी अधिक वेगमर्यादा निश्चित करण्यात आली पण त्या वेगमयदिइतकी वाहनं आपल्याकडं आहेत का याचा विचार करण्यात यावा आपल्याकडील वाहनांच्या डिझाईन न्रसारच वेगमर्यादा निश्चित करण्यात यावी अशी सूचना यावेळी श्री रावते यांनी दिली ज्येष्ठ नटवर्य जयवंत नाडकर्णी यांचं काल म्रंबई इथं अल्प आजारानं निधन झालं

नाडकर्णी यांच्या निधनानं मराठी रंगभूमीवरील अष्टपैल् कलाकार दिग्दर्शक गमावला आहे अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे नागपूरच्या रमण विज्ञान केंद्र आणि तारामंडळात आज पाणी ः जीवनाचं अमृत या नव्या दालनाचं उद्घाटन महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला केंद्रीय भूजल बोर्डाचे क्षेत्रिय संचालक श्री

परच्ररे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी बोलताना ते म्हणाले की साठवून ठेवलेलं पाणी खराब होत नाही त्यामुळं साठवलेलं पाणी फेकून न देता त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे श्रीमती जिचकार यांनी यावेळी मुलांशी मनमोकळा संवाद साधला नागप्रमध्ये नीर्रा इथं आज श्री ओ पी खन्ना स्मृती व्याख्यानमालेत चक्राकार अथव्यवस्था नवीकरणीय ऊजला पयाय ठरू शकते का या विषयावर डॉ